ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते मात्र सर्वांनी सावध राहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले देशात औषधांचा प्रेसा साठा उपलब्ध आहे

आरोग्य कर्मचारी अविरत सेवा बजावत असून त्यांच्याशी कुणीही ग्रष्टवर्तन करु नये असं आवाहन त्यांनी केलं आहे आपल्या कुटुंबियांना या आजाराची लागण झाल्याची शंका आली तर त्वरित प्रशासनाला माहिती दयावी असं आवाहन अगरवाल यांनी केलं आहे

हर्षवर्धन यांच्याकडे केल्या कोरोनाबाबत राज्यांचा आ ावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला पीपीई उत्पादक कंपन्यांचं प्रमाणीकरण जलदगतीनं करावं रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारनं मार्गदर्शन करावं त्यासाठी आवश्यक किटही उपलब्ध करावेत अशा मागण्या टोपे यांनी यावेळी केल्या

आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी ही माहिती दिली आहे अशी प्रकरणं आपल्या आजूबाजूला आ ळली तर या क्रमांकावर मेसेज करून माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे

मध्य प्रदेशातल्या सेंधवा गावात कोरोनाचे रुग्ण आ ळून आल्याम्ळे ध्ळे जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या शिरपूर ताल्क्यात खबरदारी घेतली जात आहे

उपविभागीय अधिकारी विक्रमसिंग बादल यांनी त्यासाठी तीन तपासणी अधिकारी नेमले आहेत तसंच आता फक्त आता फक्त अत्यावश्यक सेवा प्रवणाऱ्या वाहनांसाठीच पेट्रोल डिझेल मिळणार आहे

या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्ह्यात औषध द्कानं रुग्णालयं पूर्वी प्रमाणेच चाल् राहणार आहेत ध्ळे जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून दीड दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे उद्या ध्ळे शहरासह जिल्ह्यात औषध द्कानं वगळता दूध भाजीपाला किराणा दुकानंही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे

टाळेबंदी आणि संचारबंदीम्ळे माणसं घरात थांबली असताना वन्य पश्पक्षी मानवी वस्ती जवळ येताना दिसत आहेत सिंध्दर्ग जिल्ह्यात दोडामार्ग इथं बेळगाव रस्त्यावर काल द्रपारी एक हतीण आणि दोन पिल्लांचं दर्शन झालं अगदी रस्त्या नजीक ते चरत होते सध्या वाहनांची वर्दळ नसल्यानं हवेतल प्रदूषण थांबल आहे त्याम्ळे प्राणी आता मोकळा श्वास घेत आहेत प्राण्यांना म्क्त विहारासाठीची संधी मिळाल्याम्ळे मन्ष्यवस्ती असलेल्या परिसरात त्यांचा वावर वा ला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत लॉकडाऊन वा वण्याच्या मुद्यावर मतं जाणून घेण्यासाठी ही बछकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांची म्ख्यमंत्र्यांसोबत ही द्सरी बछक असेल लॉकडाऊनचा कालावधी वा वण्यासाठी अनेक राज्यं अनुकूल असल्याचं वृत्त आहे क्रांतीसूर्य महात्मा फ्ले यांची उद्या जयंती आहे यानिमित्त उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं असून राज्यातील जनतेला सत्यशोधक विचार पुष्टे घेऊन जाण्यासाठी श्भेच्छा दिल्या आहेत बह्जन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वव्वारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुो घेऊन जातील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे

बँकेचे अध्यक्ष मसत्स्ग् आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमासह भारत सरकारच्या ठोस प्रतिसादाबाबत प्रशंसा केली आहे

जागतिक आर्थिक वापीच्या मंदावलेल्या वेगामुळे भारतात व्यापार आणि उत्पादन उदयोगांची साखळी काहीशी खंडित झाल्याचं बँकेनं जरी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

राज्यातल्या ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणली जात आहे

म्ंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंत्कीकरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे असं टोपे यांनी सांगितलं म्ंबईत चेंबूर इथं पी वाय थोरात मार्गालगत चेंबूर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या एका इमारतीत कोरोना बाधित रुग्ण आ ल्यानं इमारतीतल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय

या भागात आता आरोग्य खात्यानं तपासणी स्रू केलीय

या भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं दादर इथल्या दोन नर्सना कोरोनाची बाधा झाली असून प्ण्यातही कोरोना रूग्ण आ ळल्याचं टोपे यांनी सांगितलं नागपूर इथं आणखी सहा नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे हे सर्वजण गेल्या रविवारी मरण पावलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आले होते

आज खामगाव शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला

अहमदनगर मधले पाहिले तीन रुग्ण बरे झाल्यावर याआधी दोघे घरी गेले असून आज तिसरी रुग्ण घरी जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप म्रंबीकर यांनी दिली आहे ग्ड फ्रायडे आज जगभरात पाळला जात आहे येशू ख्रिस्ताला सूळावर च वल्याच्या आठवणीत हा दिवस पाळला जातो यानिमित चर्चमधून प्रार्थना सभांचं आयोजन केलं जातं यंदा मात्र कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी आज ग्डफ्रायडे तसंच परवा साजऱ्या होणाऱ्या इस्टर संडेची प्रार्थना घरात राह्नच करावी असं आवाहन केलं जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्ड फ्रायडे निमित येशू खिस्ताच्या सत्य सेवा आणि न्यायब्दधीचं स्मरण केलं आहे प्रभ् ख्रिस्तानं आपलं आय्ष्य इतरांच्या सेवेसाठी वाहन घेतलं त्यांचं धर्ष्ठ नितीमता आणि न्यायभावना अनन्यसाधारण आहे असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे ग्डफ्रायडेच्या निमितानं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान येश् ख्रिस्तांच्या प्रेम त्याग आणि सेवाकार्याचं स्मरण केलं असून भगवान येशूंची मानवकल्याणाची शिकवण आचरणात आणावी कोरोनाचं संकट लक्षात घेऊन ग्डफ्रायडेला घराबाहेर न पडता घरीच प्रार्थना करावीअसं आवाहन केलं आहे येस बँक आर्थिक घोटाळ्यातले आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना म्क्त करू नये असे सीबीआयनं सातारा जिल्हा प्रशासनाला दिले आहेत सात मार्च रोजी या दोघांविरोधात ग्न्हा दाखल झाल्यापासून हे दोघे फरार असल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं हे दोन्ही आरोपी पाचगणीच्या एका विलगीकरण कक्षात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली असून सीबीआयच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय या दोघांना तिथून जाण्याची परवानगी देऊ नये असं सीबीआयनं सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान संचारबंदीच्या काळात नियम डावलून वाधवान क्ट्ंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी स्वतःच्या स्वाक्षरीनं पत्र जारी केल्याप्रकरणी राज्याच्या ग़हविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ ग्प्ता यांच्या विरोधात राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशीसाठी सरकारनं दोन सदस्यांची समिती नेमली आहे ही समिती पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल सरकारला सादर करेल सरकारनं अमिताभ ग्प्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे राज्यात येत्या दोन दिवसात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे